आयएनएक्स मिडीआ भ्रष्टाचार प्रकरणी जामीन मिळवण्यासाठी माजी अर्थमंत्री पी

महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज दाखल करायचा उद्या शेवटचा दिवस आहे या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करणं सुरु केलं आहे

अक्कलकोट मधून सिद्वाराम म्हेत्रे तर कुडाळमधून हेमंत कुडाळकर यांना पक्षानं उमेदवारी जाहीर केली आहे

मात्र या यादीतही एकनाथ खडसे विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांना स्थान मिळालेलं नाही

मनसेनं आत्तापर्यंत जाहीर केलेल्या यादीनुसार शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि भाजपाचे आशिष शेलार यांच्या विरोधात उमेदवार दिलेला नाही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला उद्याचा एकच दिवस शिल्लक आहे उमेदवारी जाहीर झालेल्या पक्षांच्या अधिकृत उमेदवारांबरोबरच बंडखोर आणि अपक्ष उमेदवार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करू लागले आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातल्या कोथरूड मतदार संघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला मुंबईतल्या वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्याआधी आदित्य ठाकरे यांनी रोड शो करत जोरदार शक्तप्रदर्शनही केलं भाजपाचे संजय केळकर यांनी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी तर राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते धनंजय मुंडे अर्ज दाखल केला सांगली जिल्ह्यातली उलामपूरची जागा शिवसेनेला दिल्यानं भाजपाच्या निशिकांत पाटील यांनी बंडखोरी करत एक भाजपाचा तर एक अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज आज दाखल केले लातूर ग्रामीण मतदारसंघामधून धीरज विलासराव देशमुख आणि लातूर शहर मतदारसंघातून अमित विलासराव देशमुख यांनी काँप्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल केले तर औसा विधानसभा मतदारसंघातून काँप्रेसचे बसवराज पाटील यांनीही अर्ज दाखल केला अकोला पूर्व मधून भाजपाचे रणधीर सावरकर अकोला पश्चिम मतदारसंघाचे भाजपाचे गोवर्धन शर्मा तर बाळापूर मतदार संघातून शिवसेनेचे नितीन देशमुख यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला नाशिकमधून शिवसेनेच्या निर्मला गावित यांनी अहमदनगरच्या नगर शहर मतदारसंघातून शिवसेनेच्या अनिल राठोड यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे अतुल सावे यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला

यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित राहणार आहेत

सोमाली फोगट यांना आदमपूरहून तर सुधीर सिंगला यांना गुरगाँवमधून उमेदवारी देण्यात आली आहे

त्यामुळे ग्रामीण भारत आज स्वच्छ भारताचा मोठा हिस्सा बनला आहे

ग्रामीण भारत हा हगणदारी मुक्त भारत बनला असल्याची घोषणा त्यांनी केली

हे पुरस्कार सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाकडून दिले जात आहेत

वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते कटरा मंगळवार वगळता ब्रेर दिवशी धावणार आहे

दिल्ली ते कटरा धावणाऱ्या या मार्गावर वंदे भारत रेल्वेच्या माध्यमातून वैष्णोदवीच्या भक्तांना नवरात्रीची भेट मिळाली असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे या रेल्वेगाडीमुळं नवी दिल्ली आणि कटरा यांच्यादरम्यानच्या संपर्कात सुधारणा होण्याबरोबरच देशातल्या अध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल असं मोदी यांनी म्हटलं आहे

आयएनएक्स मिडीया भ्रष्टाचार प्रकरणी माजी अर्थमंत्री पी चिंदबरम् यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात मागणी केली आहे एन

रमण यांच्या पीठापुढे या प्रकरणाची सुनावणी लवकर व्हावी यासाठी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला विनंती केली आहे चिंदबरम् सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत दिल्ली उच्च न्यायालयानं जामिनाविरोधात निकाल दिल्यानं या निर्णया विरोधात चिदंबरम् यांच्यावतीनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं रशियामधल्या उलान उदे इं आजपासून जागतिक महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेला सुरुवात होत आहे या अतिप्रतिष्ठीत अकराव्या मुष्टीयुद्व स्पर्धेत जगातल्या सर्वोत्तम महिला खेळाडू सहभागी होतील

रोहित शर्माच्या रुपात भारतानं पहिला गडी गमावला

बांग्लादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना आजपासून चार दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत बांग्लादेशाच्या प्रधानमंत्री पदीची सलग तिसऱ्यावेळी सूत्र स्विकारल्यानंतर ही त्यांची पहिलीच भारतभेट आहे आज त्या नवी दिल्ली ध्वें जागतिक आर्थिक मंचानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतीय आर्थिक शिखर परिषदेत सहभागी होतील

त्याच दिवशी त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत जम्मू कश्मीरमधल्या आतरराष्ट्रीय सीमेलगत अखनूर सेक्टरमधे एका संशयित घुसखोराला ताब्यात घेतलं आहे भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना त्याला ताब्यात घेऊन जम्मू कश्मीर पोलिसांकडे अधिक चौकशीसाठी सोपवण्यात आल्याचं सीमा सुरक्षा दलाच्या सुत्रांनी सांगितलं जम्मू कश्मीरमधल्या मन्यारी चौकी भागातल्या हिरानगर सेक्टर डें पाकिस्तानी रेंजर्सनी मध्यरात्रीपासून केलेल्या गोळीबारात एका गोठयाचं नुकसान झालं आहे काल रात्री साडेसातपासून सुरु झालेला गोळीबार आज पहाटेपर्यंत सुरु होता सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं ग्रामीण स्वच्छ भारत योजनेअंतर्गत जम्मू कश्मीरनं शंभर टक्के शौचालयांचं उद्दिष्ट गाठल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं

महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्क टाॅॅस या वृत्तपत्रात लेख लिहिला आहे जगाला आणि भारताला गांधीजींची गरज का आहे तसंच गांधीजींच्या स्वप्नपूर्तीसाठी मोदींच सरकार करत असलेल्या प्रयत्नांबद्दल लेख लिहिला आहे